बेचाळीस जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडलं असून एक रुग्ण त्याच्या देशात परत गेला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयानं दिली आहे कोरोनामुळे देशभरात आतापर्यंत चौदा जणांचा मृत्यू झाला आहे यामध्ये नवी मुंबईतल्या एका महिलेचाही समावेश आहे या महिलेला मुंबईतून नवी मुंबईत एका खाजगी रूग्णालयात दाखल केलं होतं प्रकृती खालावल्यानंतर तिला पालिकेच्या रुग्णालयात दाखल केलं होतं

मात्र राज्यातले कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली

या दोघांनाही मुंबईतल्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केलं आहे

सरकारनं गुंतवणूकदारांच्या सुरक्षेसाठी केलेल्या प्रयत्नाचा सकारात्मक परिणाम आज शेअर बाजारावरही दिसून आला

नंदुरबारकरांनी सोशल डिस्टन्स न ठेवताच मंगळबाजार परिसरात मोठ्या प्रमाणात भाजीपाला आणि किराणामाल खरेदीसाठी गर्दी केल्यानं या ठिकाणी अक्षरशः जत्रेचे स्वरुप दिसुन आल होतं त्यामुळेच प्रशासनाने देखील ठरवुन दिलेल्या वेळापत्रकावर फेर विचाराची गरज निर्माण झाली आहे

इशारा औ सनील कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्यात काही ठिकाणी डॉक्टर नर्सिंग कर्मचारी आणि इतर आरोग्य कर्मचाऱ्यांना संबंधित घरमालक किंवा हाऊसिंग सोसायट्या घर सोडून जाण्यास सांगत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत असे घरमालक किंवा हाऊसिंग सोसायटीवर कारवाई केली जाईल असा इशारा शासनानं दिला आहे याबाबतचं एक पत्रक जारी करण्यात आलं आहे घरमालकांनी आणि सोसायट्यांनी आरोग्य यंत्रणेचं महत्व लक्षात घेऊन सहकार्य करावं त्यांची अशी भूमिका मानवतेच्या दृष्टीनं तर अत्यंत चुकीची आहेच परंतु नियमबाह्यही आहे त्यांच्याविरोधात साथरोग नियंत्रण कायद्यानुसार कारवाई केली जाईल असा इशारा या पत्रकातून दिला आहे पी व्ही सिंध औ सूनील कोरोनाशी लढा देण्यासाठी बॅटमिंटनपटू पी व्ही सिंघूनं तेलंगणा तसंच आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्री सहाय्य निधीत प्रत्येकी पाच लाख रुपये योगदान दिलं आहे सिंधूनं ट्वीटरवरून ही माहिती दिली हातावर पोट असलेल्या गरजूंना या लॉकडाऊनच्या काळात मदतीसाठी चित्रपटसृष्टीही पुढं सरसावली आहे आय स्टॅण्ड विथ ह्युमिनिटी नावानं एक हॅशटॅग तयार करून त्याद्वारे गरजूंसाठी मदत संकलित केली जात आहे रक्तदान औ सनील कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या शहरी भागातली रक्तदान शिबिरं सध्या बंद असल्यामुळं रक्त्पेढ्यांमध्ये रक्त पिशव्यांची कमतरता जाणवू लागली आहे

या पार्श्वभूमीवर धुळे शहरातल्या वंदे मातरम प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान करण्यात आलं जिल्हा रूग्णालयाच्या रक्त पेढीच्या सहाय्यानं हे रक्तदान करण्यात आलं

औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर तालुक्यातल्या म्हस्की ग्रामपंचायतीनं विनाकारण घराच्या बाहेर पडणाऱ्या व्यक्तीला पाचशे रूपये दंड आकारण्याचा निर्णय आज घेतला